वेंकैया नायडू यांनी म्हटलं आहे कोरोना काळातील जीवन चिंतन या विषयावर समाजमाध्यमावर लिहिलेल्या एका लेखात त्यांनी हे विचार मांडले आहेत आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण सर्व दृष्टीने सक्षम आहोत का अनिश्चिततेच्या काळात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत का हे प्रत्येकाने तपासून पहावं असं नायड्र यांनी म्हटलं आहे अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं अंतर्मनात डोकावून सातत्यानं आपल मूल्यमापन करत राहाण आवश्यक असत अस नायडू यांनी या लेखात म्हटलं आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिल्लीत आत्मनिर्भर भारतासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा मोठा लाभ देशांतर्गत उत्पादकांना होणार आहे

रमण गंगाखेडकर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

टाळेबंदी कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी उपसंचालक डॉ रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे

आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतला पाहिजे की लॉकडाऊन हि वेळोवेळी करण्याची बाब नही त्यामुळे याचेही आर्थिक परिणाम जास्त असतात

कुटुंब मधल्या कोणत्याही व्यक्तीला ताप सर्दी किंवा खोकला या सारखी लक्षण जर का उद्भवलि तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली तपासणी करून घ्यावी

दरम्यान पुण्यातल्या टाळेबंदीबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काल नियमावली जाहीर केली

सर्व प्रकारची बांधकामं या काळात बंद राहणार असून बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची निवासव्यवस्था असल्यास काम चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे दूध विक्री सर्व खाजगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा औषधांची दुकानं तसंच सरकारी कार्यालय बँका वृत्तपत्र वितरण व्यवस्था सुरू राहणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे

गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व विलगीकरणात नाही अस राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे बच्चन ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या हे कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे बच्चन पिता पुत्रांना थोडा खोकला आणि ताप असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे बच्चन कुटुंबीयांचे जुहू भागातील चारही बंगले काल मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत

सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि जालना जिल्ह्याचे संपर्क मंत्री राजेश टोपे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते आपला देश आणि राज्य कोरोना संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे आरोग्याच्या सुविधा वाढत असून रुग्णांचा शोध तपासणी आणि उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे अस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

निर्यात फळे आणि भाजीपाला उत्पादनात देशात अग्रेसर असणारे आपले राज्य आता कृषी मालाच्या निर्यातीतही नवी झेप घेत आहे

राज्यात उत्पादित झालेली द्राक्ष डाळिंब केळी आंबा संत्रा कांदा आणि भाजीपाला या काळात नेदरलंड अमेरिका रशिया थायलंड दुबई श्रीलंका या देशांमध्ये पाठवण्यात आला

ही सुविधा केंद्रे पणन मंडळाने पथदर्शी स्वरूपात उभारली आहेत कृषी व्यापार करारामुळे राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सूनील पवार यांनी म्हटलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे शेतकरी कंपनी भारतीय कंपनी कायद्यात झालेल्या दुरुस्तीनुसार आता शेतकरी एकत्र येऊन कंपनी स्थापन करु शकतात वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी याचा यशस्वी प्रयोग केला आहे

या द्वारे शेती व्यवसाय संबंधित अनेक जोड धंदे शेतकऱ्यांनी करावेत आणि आपले उत्पादन वाढवावे हा त्याचा मुख्य उद्देश जे अल्प भूधारक शेतकरी आपल्या छोट्याश्या शेतीसाठी अत्याधूनिक शेती साधने घेऊ शकत नाहीत त्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टर पेरणी यंत्र अथवा मळणी यंत्र एकट्याने न घेता समुहाने खरेदी करुन भाडे तत्वावर चालवावे अशी ही संकल्पना आहे यालाच मूर्त रूप देत या वर्षी ग्रिन्झा मार्फत कारंजा येथे सामुहीक औजार बँक स्थापन करण्यात आली असून त्या मार्फत ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली आहे

अटक पणे राष्ट्रीय तपास यंत्रणेन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस या संघटनेशी संबंधित दोघांना काल पुण्यातून अटक केली आहे पुणे पोलिसांनीही राष्ट्रीय तपास यंत्रणेला या कारवाईत मदत केली इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस ही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे एल्गार परिषद एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची प्रकृती खालावत चालली असून ती अतिशय चिंताजनक आहे असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे संबंधित अधिका यांनी त्यांना अधिक चांगली वैद्यकीय मदत द्यावी असं आवाहन राव यांच्या क्ट्बीयांनी केलं आहे

या प्रकरणी चालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

तसंच गावातील शेकऱ्याना आंब्यांची झाडं आणि धनेगाव ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीसाठी दीड हजार रोपं देण्यात आली

जिल्ह्यातल्या निलंगा देवणीवलांडी औसा तालुक्यातील कांही भागातील सोयाबीनच्या पिकासाठी मात्र आता पावसाची आवश्यकता असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे

अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याने धरण परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

अपघात मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरजवळ काल सकाळी झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोघे जखमी झाले मुंबईतून सिंधुद्र्ग जिल्ह्यात मालवणकडे निघालेळे एक चारचाकी वाहन कंटेनरवर समोरासमोर आदळल्यानं हा अपघात झाला

त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे वेंगुर्ले सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात पावसानं शंभरी ओलांडली आहे

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सावंतवाडी तालुक्यात बांदा आणि तळवडे इथं बाजरपेठेत पाणी शिरलं आहे तर वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यात पूरस्थिती आहे

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मुळा नदीची उपनदी असलेल्या कुरकुंडी नदीवरील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे हवामान राज्यातलं पाऊसमान काहीसं वाढण्याची शक्यता आहे कोकणात सर्वत्र तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पाउस पडेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तवला आहे

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार